अमेरिकन बनावटीची अत्याध्निक अल्ट्राव्हायलेट होवित्झर तोफ आणि कोरियन बनावटीची वज्र तोफ या दोन तोफा आज संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते सेनादलाकडे समारंभपूर्वक सुपूर्द करण्यात आल्या नाशिक नजिक देवळाली इथल्या स्कूल ऑफ आर्टीलरी मध्ये आयोजित कार्यक्रमात सितारामन यांनी या तोफांच्या प्रतिकृती सैन्यदल प्रमुख लेफ्टनंट जनरल बिपिन रावत यांच्याकडे सोपवल्या संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते

या दोन तोफांमुळे सैन्यदलाच्या तोफखान्याची क्षमता वाढली आहे

यामुळे सशस्त्र दलाला शस्त्रं खरेदी करण्याबाबतचा प्रश्न सुटला आहे

संरक्षण सेवांच्या तीनही दलांना यामुळे नवसंजीवनी प्राप्त होईल असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे हा निधी सशस्त्र दलाच्या सबलीकरणासाठी आणि नवीन शस्त्रं खरेदी करण्याकरता वापरला जाईल

देशपांडे ग

माडगुळकर या ज्येष्ठ व्यक्तींचं साहित्य आणि संस्कृतीचं संचित युवा पिढीपर्यंत पोहचवण्याचं कार्य शासन करत आहे असं सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी म्हटलं आहे मुंबई इथं काल राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि पु

देशपांडे महाराष्ट्र कला अकदमी यांच्या वतीनं आयोजित प् ल

शासनाच्या या सकारात्मक प्रयत्नातून महाविद्यालयीन तरुण तरूणीच्या माध्यमातून किमान शंभर नवीन संगीतकार साहित्यकार आणि गीतकार मिळावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली

वर्मा यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप विशेष संचालक राकेश अस्थाना यांनी केला आहे दरम्यान वर्मा यांनी काल केंद्रीय दक्षता आयुक्त व्ही के चौधरी यांची भेट घेतली अस्थाना यांनी आपल्यावर केलेले आरोप खोटे असल्याचा दावा त्यांनी केला वर्मा यांच्यावर अस्थाना यांनी केलेल्या आरोपांची दोन आठवड्यात चौकशी पूर्ण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं मुख्य दक्षता आयुक्तांना दिले आहेत

त्यामुळे एयर इंडियाच्या वाहतुकीला मोठा फटका बसला असून अनेक विमानांची उड्डाणं रखडली आहेत

औरंगाबाद आणि उस्मानाबादचं नामांतर राज्य सरकार कधी करणार असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे

भारताची सलामीची लढत आज संध्याकाळी गयाना इथं न्यूझीलंडबरोबर होणार आहे हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ या स्पर्धेत उतरणार आहे या स्पर्धेत भारतासह ऑस्ट्रेलिया बांगलादेश इंग्लंड न्यूझीलंड पाकिस्तान दक्षिण आफ्रिका श्रीलंका आयर्लंड आणि वेस्ट इंडिज हे दहा संघ सहभागी होत आहेत

महिला एकेरीच्या उपान्त्यपूर्व फेरीत सिंध्चा सामना आज चीनच्या ही बिंगजियाओ बरोबर तर पुरुष एकेरीत श्रीकांतचा सामना चीनी तैपेईच्या चाऊ तेन चेन बरोबर होणार आहे पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांच्या जोडीनंही उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे